नवबाधितांची नोंद गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांचा शस्त्र बनवण्याचा कारखाना पोलिसांद्वारे उदध्वस्त आणि आशियातल्या महत्वाच्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेचं पुण्यात आयोजन आर्थिक पाहणी अहवाल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला

हरियाना तेलंगण कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या त्लनेत राज्यातलं दरडोई उत्पन्न कमी आहे

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी बराच निधी वळवावा लागल्यानं विविध विकास कामांवरचा खर्च प्रत्यक्ष केलेल्या तरत्दीपेक्षा बराच कमी झाला असल्याचं या अहवालावरून स्पष्ट होतं

विधान परिषदेत अर्थ राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी हा अहवाल सादर केला

विधिमंडळ ध्ळे नंदरबार नागपूर अकोला वाशिम भंडारा गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फटका इतर मागासवर्गीय समाज बांधवांना बसू नये त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे अशी ग्वाही उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाच न्यायाधिशांच्या पीठासमोर आव्हान देण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता तसंच दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा केली जाईल विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बैठक आयोजित करुन पुढची कायदेशीर व्यूहरचना निश्चित केली जाईल असं त्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा म्द्दा उपस्थित केला होता महाराष्ट्र पालिका सुधारणा विधेयकाद्वारे राज्य सरकार अमर्यादित अधिकार घेऊन निवडणूक प्ढं ढकलू इच्छित असल्याचा आरोप करत विरोधकांनी याला तीव्र आक्षेप घेतला मात्र सध्याच्या कोरोना काळामुळे या सुधारणा केल्या असून सरकार कोणतेही अमर्यादित अधिकार घेत नसल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यानंतर कोणताही विरोध न होता हे विधेयक मंजूर करण्यात आलं राज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली जाणार असून अन्न आणि औषध प्रशासन उद्योग विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबविली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं

या योजनेसंदर्भात राज्यशासन नवीन धोरण आणणार असल्याचं कृषिमंत्री दादा भ्से यांनी विधानसभेत सांगितलं राज्यात इयता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केलं

गेले काही दिवस केरळमधली रुग्ण संख्या घटत असली तरी महाराष्ट्रातील मात्र वाढत आहे

उसाला मिळणारा दर लांबणारा हंगाम हाती पडणारं उत्पन्न आणि त्या तुलनेत सेंद्रिय गुळाला असलेली मागणी असा त्लनात्मक अभ्यास करून अब्द्रल शकील यांनी सेंद्रिय ग्ळ निर्मितीचा निर्णय घेतला कोल्हापूर भागात तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट रचनेचं ग्र् हाळघर उभारून गूळ आणि काकवीचं उत्पादन घेतलं

त्याचं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक असं पॅकिंग केलं आणि अगदी आठवडी बाजारांपासून ते कृषी प्रदर्शनांमध्ये हा गूळ विक्रीला ठेवायला स्रुवात केली त्यातून त्यांना भरघोस नफाही मिळाला व्यवसायशास्त्राचं पदव्य्तर शिक्षण घेतलेला त्यांचा म्लगाही त्यांना या कामात हातभार लावतो आहे

त्यांनी केलेला हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरेल

या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांचा शस्त्र बनवण्याचा कारखाना उदध्वस्त केला या कारवाईत एक जवान जखमी झाला आहे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड ताल्क्यातील बिनाग्डा क्व्वाकोडी गावांपासून अब्झमाडचे जंगल स्रु होते अतिशय डोंगराळ घनदाट जंगलाने व्याप्त असलेला हा भाग नक्षल्यांचा गड म्हणून ओळखला जातो

या मोहिमेत पोलिसांनी नक्षल्यांचा शस्त्र बनवण्याचा कारखाना उदध्वस्त केला असून अन्य साहित्यही ताब्यात घेतले आहे कृषी पर्यटन राज्यात कृषी पर्यटन केंद्राना चालना मिळावी यासाठी राज्यभरातील कृषी पर्यटन केंद्राना नोंदणीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक स्प्रिया करमरकर यांनी ही माहिती दिली लातूर लातूर शहरात भगवान महावीर स्तंभासाठी जागा निश्चित करुन येत्या महावीर जयंतीपूर्वी हया कार्यास प्रारंभ करण्याची मागणी भगवान महावीर स्तंभ आणि भगवान महावीर चौक निर्माण समिती तसंच सकल जैन समाजानं महापलिका आयुक्त अमन मितल यांच्याकडे केली केली संपर्क मंत्री अमित देशम्ख यांनीही जैन समाजाच्या या प्रलंबित प्रस्तावासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या बोधचिन्ह प्णे महापालिकेच्या नियोजित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालयाचं बोधचिन्ह तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात येणार आहे विजेत्याला बक्षीस देण्यात येईल हे महाविद्यालय महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून प्ढच्या वर्षभरात नायड्र रुग्णालयाच्या जागी ते उभारलं जाणार आहे

प्णे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं न्कतीच याबाबत पाहणी केली होती जिल्हयातील काही भागात अजूनही हे सर्वेक्षण झालेलं नाही मात्र ते द्र्गम भाग प्ढील सर्वेक्षणात तपासले जातील असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं

महामेट्रोच्या गुणवता नियंत्रक प्रणालीमध्ये अधिक स्सूत्रता आणण्यासाठी महामेट्रोने या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता

मोजक्या प्जाऱ्यांच्या उपस्थितीत श्रींची पूजा पार पडली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंद असल्यामुळे भाविकांनी बंद प्रवेशद्वाराचंच दर्शन घेतलं परभणी शिक्षणाधिकारी संवाद परभणीच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांनी काल गंगाखेड इथल्या अहमदपूर मार्गावरील विटभट्टीवर जाऊन तिथल्या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे

देसाईंगज ताल्क्यातील पोटगावं कोरेगाव चोप विहीरगाव परिसरातील विदयुत रोहित्रावर अतिरिक्त भार आल्याने वीजप्रवठा वारंवार खंडित होत असतो परिणामी कृषिपंपातून व्यवस्थित पाणीप्रवठा होत नाही त्यामुळे रबी पीक अडचणीत आलं असून शेतकरी व्रस्त झाले आहेत उस्मानाबाद मागणी उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेबरमध्ये अतिवृष्टीम्ळे जिल्ह्यातील पिकांचं आणि शेतजमीनीचं प्रचंड न्कसान झालं आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा सरसकट मदत द्यावी अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत विधीमंडळात आणि विधीमंडळाबाहेर लढा देण्याचे संकेत त्यांनी दिले आयटीएफ टेनिस कोरोना संसर्गातून सावरू पाहणाऱ्या क्रीडाविश्वात आता अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धाचं आयोजन होऊ लागले आहे आशियातली महत्वाची महिला आयटीएफ टेनिस स्पर्धा पुण्यात होत आहे

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पुढाकारानं ही स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर होणार आहेया या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या नियमावलीन्सार घेण्यात येणा

आयटीएफच्या संकेतस्थळावर ग्णांचे थेट प्रसारण असल्याने या माध्यमातून टेनिस प्रेमींना स्पर्धेतील कल आणि निकाल समजणार आहेत

हुवामान पूढील चोवीस तासात राज्यात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही

म्हणजेच या विषाणूविरुदध अजूनही किती काळजी घेणं अनिवार्य आहे ते स्पष्ट दिसतं आम्ही वारंवार आवाहन करत आहोत मास्क वापरा वारंवार हात स्वच्छ निर्जंतुक करा चेहऱ्याला हात लावू नका गर्दीत जाणं आणि गर्दी करणं टाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार